विधेयकाच्या बाजूनं नव्व्याण्णव तर विधेयकाच्या विरोधात चौ याऐंशी मतं पडली

त्यामुळे आता या विधेयकाला संसदेची मान्यता मिळाली आहे या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल एकदमच तीन वेळा तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देण्याची पद्धत थांबवण्यासाठी हे विधेयक असून असं करणा या पतीला तीन वर्ष कारावासाची तरतूद या विधेयकात आहे काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस द्रमुक तृणमूल काँप्रेस आणि डाव्या पक्षांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं तर संयुक्त जनता दल अण्णा द्रमुक तेलगू देसम आणि बसपा या पक्षांनी मतदानात भाग न घेता सभात्याग केला हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते मधुकर पिचड आमदार शिवेंद्रराजे भोसले वघ्वि पिचड संदिप नाईक काँप्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपामधे प्रवेश केला मुंबईत गरवारे क्लब इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पार्शिल यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं आघाडीतल्या इतक्या लोकांनी पक्षप्रवेश केल्यानंतर भाजपा आता स्वबळावर लढणार अशा बातम्या येऊ लागल्या मात्र आगामी निवडणूक आम्ही शिवसेना आणि मित्र पक्षांसोबतच लढणार आहोत असं मुख्यमंत्री फडनवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यात काही जागांची अदलाबदल केली जाईल

शेतात उभारल्या जाणाऱ्या उच्च वीज दाब तारा आणि खांबांमुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानाकडे छत्रपती संभाजीराजे यांनी आज राज्यसभेचं लक्ष वेधलं असे प्रिर आणि तारांमुळे शेतकऱ्यांना त्या भागातून उत्पन्न घेता येत नाही यासाठी शासनानं पिकांचा अंदाज घेऊन त्या दरानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली

या घ जित प्रशांत बागल नावाचा बँक ग्राहक ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सातारा तालुक्यात भीषण अपघातात किाच कु िवातल्या सात जणांचा मृत्यू झाला पुणे बंगळुरू महामार्गावर काशीळ गावानजिक हा अपघात झाला कर्ना क्रातून मुंबईकडे जाणारी भरधाव गाडी चालकाचं नियंत्रण सु क्रियानं रस्त्यालगतच्या क्रा झाडावर आदळून हा अपघात झाला मध्यरात्रीनंतर ही दुर्घाज्ञा घडली मृतांमध्ये दोन पुरुष दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रकुलगुरू पदी लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन सर यांची नियुक्ती झाली आहे मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत नांदेड जिल्ह्यात किनव आणि माहूर तालुक्यातल्या आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यातही चांगला पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात संततधार सुरू असून शेतकऱ्यांना समाधान देणारा हा पाऊस ठरला आहे परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे

गडहिंग्लज गगनबावडा पन्हाळा तसंच कागल तालुक्यातली वाहतुक यामुळे मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली

रायगड जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्यानं सर्वच नद्यांना पूर आले आहेत अंबा नदीचं पाणी पुन्हा नागोठण्यात घुसलं आहे आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांना सावध राहण्याचा प्रशासनानं इशारा दिला आहे गडचिरोली जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे

वैलोचन जिल्ह्यात पुरामुळं आरमोरी कढोली वैरागडे मार्ग बंद झाला आहे ब्रावती नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे जिल्ह्यातल्या पर्लको नदीला पूर आला आहे

जालना जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत सुमारे सतरा मिलीमीीी विद्या पावसाची नोंद झाली मराठवाङ्यात बहुतांश ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू असून हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरणार आहे

अमरावती जिल्ह्यातल्या मेळघा प्रत तीन दिवसाच्या संततधार पावसामुळे सुखना नदीनं रुद्रावतार धारण केला आहे

वर्धा जिल्ह्यात सर्वद्र दमदार पावसाने हजेरी लावल्यामूळे नदी नाल्यांना पूर आला आहे ठाण्यात कळवा ॐ अ कोनेश्वर नगरच्या आदर्श चाळीजवळच्या डोंगराचा काही भाग काल मध्यरात्री जवळच्या घरावर कोसळल्याने त्या घराची भिंत पडली